पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीतल्या निर्णयाबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती दिली लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये अनुसूचित जाती जमाती आरक्षणाला पुढच्या दहा वर्षांसाठी मुदतवाढ देण्यालाही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली सार्वजनिक क्षेत्रांमधल्या आस्थापनांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी भारत बाँड एक्सचंज ट्रेडेड कोष स्थापन करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली देशातला अशा प्रकारचा हा पहिलाच कोष असेल

नौदल राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही आव्हानांचा सामना करायला भारतीय नौदल सक्षम असल्याची ग्वाही नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह यांनी काल दिली

त्यानंतर ते बोलत होते

दरम्यान मनःस्थितीबरी नसल्याचं कारण देत मोदी याने केलेला जामीन अर्ज देखील या न्यायालयाने फेटाळून लावला आहे

हा कांदा जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत भारतात पोचेल असा अंदाज आहे

दिव्यांगत्वावर मात करत अत्यंत कष्टातून उद्योग उभारणाऱ्या महाबळेश्वरच्या डॉ भावेश भाटिया यांना मंगळवारी नवी दिल्लीत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड्र यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन प्रस्कारानं गौरवण्यात आलं

देशाच्या औषध महानियंत्रकांनी हा आदेश जारी केला असल्याची माहिती स्थानिक अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं काल देण्यात आली सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना हा आदेश पाठवण्यात आला असून औषधांची ऑनलाईन विक्री होत असल्याचं आढळल्यास योग्य ती कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत महापौर सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची तर उपमहापौरपदी राजेश काळे यांची बहूमताने निवड झाली कॉप्रेस शिवसेना आणि वंचीत आघाडीचे नगरसेवक तटस्थ राहिले उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेने कॉप्रेसला पाठिंबा दिला

तर बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून प्रेरणा देशभ्रतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे

लोहा तालुक्यातील दगड सांगवी इथं दोन दिवसीय स्मार्ट गर्ल प्रशिक्षणाचं काल उद्घाटन करण्यात आलं

या माध्यमातून तिथल्या पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले महाराष्ट्राचा समृद्ध पर्यटन वारसा तसच विविध लोककलांचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं मदा दिन मेळावा आज जागतिक मृदा दिन असून यानिमित्त शेतकऱ्यांसाठी जमीन आरोग्य व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर आणि शेतकरी मार्गदर्शन मेळावा राज्यात ठिकठिकाणी आयोजित करण्यात आला आहे

भारतीय द्रतावासामार्फत मोफत हॉटलाईन सेवा स्रु करण्यात आली आहे

परिणामी त्या दिवशी पुणे ते कोल्हापूर अशी धावणारी डेमू गाडी पुण्याऐवजी जेजूरीहून कोल्हापूरकडे रवाना होईल तसंच साताऱ्याहून पूण्याला येणारी डेमू गाडी पूण्यापर्यंत न येता सातारा ते जेजूरी स्थानकापर्यंतच धावेल असं रेल्वेतर्फे सांगण्यात आलं आहे

काल झालेल्या नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अन्नू राज गौरी शेरान आणि नीरज कुमार यांनी आपापल्या वर्गात सुवर्ण तसंच रजत पदकं पटकावली

खो खो स्पर्धेत काल भारतानं दुहेरी सुवर्णपदकांची कामगिरी केली सागर पोतदार काजल भोर आणि प्रियांका भोपी या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला

मध्य महाराष्ट्रात सरासरी किमान तापमानात वाढच दिसून आली

थंडीचा कडाका मात्र कुठेही नाही पुढील चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित आहेत